अंदाज

लोकप्रतिनिधींशी संवाद

जिल्हाधिकारी अश्विन म्द्गल यांचे निर्देश

नैऋत्य मोसमी वारे येत्या सहा जूनपर्यंत केरळात धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे यावर्षी नेहमीपेक्षा पाच दिवस उशिरानं केरळ किनारपट्टीवर मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं कळवला आहे

केरळमधून मान्सून उत्तरेकडे वाटचाल करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे यावर्षी सामान्य मान्सून राहाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे

राजीवन यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी विविध राजकीय पक्षांचा झंजावाती प्रचार सभांचा कार्यक्रम सुरू आहे

ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या पालिगंजमध्ये प्रचारसभा घेतली यावेळी त्यांनी विरोधकांवर विकासाच्या मृदयावरून टिका केली कांग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्या देखील आज पंजाबच्या फरीदकोट आणि लुधियाना मध्ये सभा घेण्यात आल्या

पश्चिम बंगालच्या म्ख्यमंत्री आणि तृणम्ल कांग्रेसच्या प्रम्ख ममता बॅनर्जी या हिंसेचं राजकारण करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज दुपारी पश्चिम बंगालच्या टाकी इथं प्रचार सभेला मोदी संबोधित करत होते

दरम्यान ममता बॅनर्जी यांनी कालची हिंसक घटना भाजपातर्फे पूर्व नियोजित असल्याचं आरोप केलं आहे कोलकाता इथं काल भाजपा नेते अमित शहा यांच्या प्रचारयात्रे दरम्यान तृणमूल कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे ते आज नवी दिल्ली इथं माध्यमांशी बोलत होते प्रचारयात्रे दरम्यान तृणम्लच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे पोस्टर्स फाड्रन टाकल्याचा आरोपही अमीत शहा यांनी केला

यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही शहा यांनी केला हिंसाचार पसरवण्यात तृणमुलच्या कार्यकर्त्यांचाच हात असल्याचं शहा म्हणाले आजपर्यंत इतर राज्यातही सभा झाल्या पण अशा प्रकारचा हिंसाचार कुठेही झाला नसल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यास गतिमान प्रशासनातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कसा हातभार लागू शकतो याची यथार्थ प्रचिती मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवादसेतू या उपक्रमातून आली आहे

त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देतानाच प्रत्येक तक्रारीचे यथायोग्य निवारण करण्याची व्यवस्थाही उभारली

प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे हा संवादसेतू उपक्रम आयोजित करण्यात आला होता ऑडिओ ब्रिज या आधुनिक तंत्रामुळे एकाचवेळी संपूर्ण जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेशी संवाद साधणे शक्य होत असल्याने कमी कालावधीत इतक्या व्यापक प्रमाणावर संपर्क साधून जलदगतीने दृष्काळ निवारणाच्या कामांचा आढावा घेणे शक्य झाल्याचं मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे प्रसिद्विस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे द्ष्काळासारख्या गंभीर प्रश्नाबाबत राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे याची माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि एन

जमादार यांच्या सुटीकालीन खंडपीठानं हे आदेश दिले

गडचिरोली जिल्हयातील पाणीटंचाई चारा टंचाई रोजगार हमीची कामे तसंच महसूल विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल तसंच वन विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी आज गडचिरोली इथं बैठकीत घेतला

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित साधने तयार ठेवा सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक इमारती आणि प्लांची पाहणी करून अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी काल दिले मान्सूनपूर्व तयारीला जिल्हा प्रशासनाने सूरवात केली असून आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक मुदगल यांनी घेतली गेल्यावर्षी सहा जुलैला झालेल्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन करतांना आलेल्या अडचणींचा अभ्यास करून यावर्षी अतिपावसाची परिस्थिती निर्माण झाल्यास विभागांनी सज्ज रहावे आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा त्या अधिकाऱ्याचे नाव मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास दयावी असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

जलयुक्त शिवारचे अपयश झाकण्यासाठी शेतकरी आणि त्याच्या पशुधनाच्या समस्यांकड राज्यशासन आणि प्रशासन दर्लक्ष करत आहे अशी टीका काँग्रेसचे उपनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाशिम इथं पत्रकार परिषदेत केली ते आज जिल्ह्यातील दृष्काळग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी जिल्ह्यात आले असता पत्रकारांशी संवाद साधला

दृष्काळ पाणीटंचाईसाठी अकोला जिल्हा प्रशासनाने वॉररुम तयार करुन नियोजन करावे असा आदेश अकोल्याचे पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी आढावा बैठकीत आज प्रशासनाला दिला जल आणि मदसंवर्धनाच्या कामामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या यंदा घटल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला आहे

नागपूर विमानतळावरून नागपूर जिल्ह्यासह विदर्भ मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ येथील यात्रेकरू रवाना होतात

यावर्षी नागपूर जिल्ह्यातून हज यात्रेकरूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे सध्या बल्लारपूर मार्गावर मध्य रेल्वे विभागातर्फे नॉन इंटरलोकिंग यार्ड न्तनीकरण नवीन प्लॅटफॉर्म तिसरी रेल्वे लाईन अशी विविध कार्य हाती घेण्यात आली आहेत त्यामुळे या मार्गावरून धावणारी वर्धा बल्लारपूर हि पॅसेंजर गाडी काल एक दिवसाच्या विश्रांती नंतर आज सकाळी पूर्ववत स्रु झाली वर्धा बल्लारपूर पॅसेंजर गाडी बेमूद्दत रद्द करण्यात आल्याची बातमी काही माध्यमांमध्ये आली आहे मात्र या मार्गावरील एकही रेल्वे गाडी रद्द करण्याचा क्ठलाही निर्णय झालेला नसल्याचे रेल्वे विभागानं आकाशवाणीला माहिती देतांना स्पष्ट केलं आहे भारतीय प्रूष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी क्रोएशियाचे माजी फुटबॉलपट् इगोर स्टिमाच यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे

एफ सी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांचा करार संपल्यामुळे भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच खेळत होता

कोरियाच्या चांगवन इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ शॉटगन जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या के चेनई आणि पी तोंडईमन यांनी प्रूष नेमबाजी प्रकारात चांगली कामगिरी करत प्रढं होणाऱ्या फेऱ्यांसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे उदया आणखी तीन फेऱ्या होणार असून भारताला अंतिम फेरीत पदक प्राप्त करून देण्याच्या दिशेनं उद्याच्या फेऱ्या महत्वाच्या आहेत नागपूर भंडारा रोडवरील पारडी नजिक आज सकाळी झालेल्या अपघातात दोन बहिनींचा अपघाती मृत्यू झाला लक्ष्मी शाह आणि आंचल शाह या बहिणी सकाळी आपल्या स्कृटीने जात असतांना पारडी जवळ मागून येणाऱ्या रेतीच्या ट्रकने धडक दिली यामुळे त्यांचा ट्रक खाली सापडून मृत्यू झाला कळमना पोलिसांना या प्रकरणी ग्रन्हा दाखल केला आहे